अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रांवर सायंकाळी उशीरापर्यंत मतदान सुरू होतं नांदेड लोकसभा मतदार संघात उमरी तालुक्यातल्या बोळसा मतदान केंद्रावर मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्यामुळे मतदानाला विलंब झाला हे लक्षात घेत निवडणूक अधिकाऱ्यांनी या केंद्रावरचं मतदान रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवलं होतं या आणि इतर सर्वच मतदार संघात झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी आज सकाळनंतर हाती आली

या दोन्ही मतदार संघातला प्रचार रविवारी सायंकाळी थांबेल प्रचाराला जेमतेम दोन अडीच दिवसच शिल्लक असल्यामुळे प्रचार शीगेला पोहोचला आहे

त्यापूर्वी ते रोड शोच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधतील पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष नामदेव पवार यांनी ही माहिती दिली

राहल गांधी यांनी मोदी आडनावावरुन केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याचं सुशील मोदी यांनी सांगितलं

पक्षात वाईट वागणूक मिळत असल्याच्या कारणावरून राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आपला राजीनामा त्यांनी पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सादर केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

सुरेंद्र नगर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सोमा पटेल यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत एका अज्ञात व्यक्तीनं पटेल यांना मारल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे

या व्यापारी मार्गाचा वापर पाकिस्तानस्थित बेकायदा संघटनांकडून बेकायदेशीर शस्त्रं अंमली पदार्थ आणि बनावट चलनी नोटा भारतात पाठवण्यासाठी होत असल्याचा अहवाल मिळाल्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूच्या लोकांना दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंची देवाण घेवाण करता यावी यासाठी निःशुल्क आणि वस्तुविनिमय पद्धतीनं व्यापार ही सुविधा होती मात्र याचा गैरफायदा घेतला जात असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे जयदीप सरकार यांची दक्षिण अफ्रिकेत भारताचे नवे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे ते लवकरच आपला पदभार सांभाळतील असं परराष्ट व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे

महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांसह आंध्रप्रदेश गुजरात आणि कर्नाटकातूनही अनेक भाविक या यात्रेत ज्योतिबाच्या दर्शनासाठी येतात आज पहाटे ज्योतिबाची दरबारी रूपातली बैठी पूजा बांधण्यात आली तर द्पारी सासण काठ्यांची मिरवणूक सुरू झाली मानाच्या पाच सासण काठ्यांसह शेकडो सासण काठ्या ज्योतिबा डोंगरावर गेल्या दोन दिवसापासून दाखल झाल्या आहेत

पालघर जिल्ह्यात डहाणू इथल्या प्रसिद्ध महालक्ष्मीच्या यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली अमावस्येपर्यंत ही यात्रा चालणार आहे गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळी रस्ता अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला लग्नाचं वऱ्हाड घेउन जाणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने मोटार सायकलला दिलेल्या धडकेत दोन जण ठार झाले